या परिषदेत उदया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उदया सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती बारकौन्सिल ऑफ महाराष्ट्र अप्टड गोवाचे अध्यक्ष अष्ठ अविनाश भिडे यांनी दिली या राज्यस्तरीय वकील परिषदेच उदघाटन जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज संध्याकाळी सहा वाजता सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख पाहणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई सॉलिसिटर जनरल त्षार मेहता बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन क्मार मिश्रा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग महाराष्ट्राचे अष्ठव्होकेट जनरल अश्तोष कुंभकोणी आणि गोव्याचे अप्ठव्होकेट जनलर देवीदास पंगम हेही उपस्थितीत राहणार आहे हिंगणघाट सारख्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या काही घटनांच्या विरोधात सामान्य जनतेनं अनेक आंदोलनं केली आहेत अशा क्रूर घटना टाळण्याकरता आता आत्मचिंतानाची गरज आहे असं मत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री स्नील केदार यांनी व्यक्त केलं ते डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेसमोर झालेल्या महिला हिंसाचार विरोधी सामूहिक उपवास आत्मचिंतन आणि श्रद्धांजली कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमात सर्व पक्ष आणि संघटना सामील झाल्या होत्या लोकप्रबोधनाच्या माध्यमातू महिलांचा सन्मान करणं आजच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या सर्व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष चारुलता टोकस माजी आम प्रा राजूति मांडे माजी आम अमर काळे जि

अध्यक्ष सरिता गाखरे आदी मान्यवर उपस्थित होते

अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअन्दानित महाविदयालयांतल्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा अनुदान मिळणार असल्याची माहिती बहजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातल्या विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला सावंत यांचं कार्यालय नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन इथं असेल भारताची भावना जाट रेस वॉक या जलदगतीनं चालण्याच्या प्रकारात टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे

यात भरभक्कम स्धारणा करणारी कामगिरी भावनानं आता केली आहे

या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार धिरज देशम्ख असतील या संमेलनात शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना विलासराव देशम्ख ज्ञानरत्न प्रस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते सोमवार दि

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव हे राहणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली वन परिक्षेत्रातल्या मूल तालुक्यातील मोरवाई बेलघाटा रोडला लागून असलेल्या शेतात काम करीत असतांना वाघानं केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली आज दूपारी ही घटना घडली